संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केल्याचं स्वागत करताना परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यानी भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार असून याकरता भारतानं केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे याकरता भारतानं संयुक्त राष्ट्रासंघातल्या सर्व लहान मोठया देशांचे आभार मानले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मादी यांनीही निर्णयाचं स्वागत केलं असून हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे ब्रिटन फ्रान्स या देशानं आंतरराष्ट्रीय समुदायानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे फेब्रुवारी महिन्यातल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटननं या संबंधीचा नवा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला चीननं नकार दिला होता मात्र चीननं हा नकाराधिकार काल मागं घेतल्यानं आता तो मंजूर झाला आहे सर्व सदस्य देश अझरला शस्त्रात्रे घेऊन जाण्यापासून रोखणं त्याची संपत्ती जप्त करणं आणि त्याला प्रवास करण्यापासून रोखणे या निर्बंध समितीच्या निर्णयांचं पालन करतील अशी आशा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे अझरला आंतर्राष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय हा निर्बंध समितीच्या माध्यमातून सुस्थापित यंत्रणेनं बजावलेली कामगिरी असून दहशतवादाविरोधात लढण्याच्या संयुक राष्ट्रांच्या प्रयत्नांचा मोठा भाग आहे असं संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे जैश ए मोहमदचा म्होरक्या मसुद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या निर्णयाचं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी स्वागत केलं आहे या प्रश्नी गांभीर्यानं कारवाई केल्याबद्दल सुरक्षा परिषदेच्या सदस्य राष्ट्रांची त्यांनी ट्विटरवर प्रशंसा केली आहे दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रत्येक वेळी दहशतवादी कारवायांच्या सूत्रधारांना शिक्षा देता यावी यादृष्टीनं सर्व देशांनी अशाच प्रकारची एकजूटता दाखवणं आवश्यक आहे असं नायडू यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या तीन टप्प्यांसाठीच्या प्रचारानं वेग घेतला असून सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते देशात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मध्यप्रदेशात राजगड नीमूच आणि शिहोर शें प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झारखंड आणि राजस्थानात प्रचार सभा होणार आहेत सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा आज रायबरेली बें प्रचार सभेला संबोधित करत आहेत भाजपा नेते महेश शर्मा यांचीही आज रायबरेलीत प्रचार सभा होणार आहे

पी नड्डा आज सुलतानपूर आणि अमेठी जिल्ह्यातल्या पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतापगड आणि लखनौ िं प्रचारसभा होणार आहे

राज्यातल्या दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही तसंच राज्यातले निवडणुकांचे सर्व टप्पे झाल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक कामं करण्याकरिता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा आढावा घेण्याचे आणि चाराछावण्यांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दुष्काळालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकार तयार आहे

त्यानंतर गडचिरोली डें काल झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातल्या शहिदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना झाले

फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तीनही संरक्षण दलांना अतिदक्षतेचा श्वारा देण्यात आला आहे भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं आपली जहाजं आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली असून लष्कर आणि हवाईदलही सज्ज आहेत

या चक्रीवादाळाचा फटका समुद्र तटावरच्या गंजम गजपती खुरदा पुरी या जिल्ह्यांबरोबर जगतसिंगपूर केंद्रापाडा भद्रक जैजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांनाही बसणार आहे

या भागातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आजपासून तीन दिवस सुटी देण्यात आली आहे

हावडा चैन्नई कोरोमंडल एक्सप्रेस पटना एरनाकुलम एक्सप्रेस नवी दिल्ली भुवनेश्वर आणि रामेश्वरम एक्सप्रेस या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत या गाडयांचं तिकीट रद्द केलं तर प्रवाशांना संपूर्ण रक्कम परत दिली जाणार आहे रेल्वेचं आपत्कालीन नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई डियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे हा सामना मुंबईत रात्री आठ वाजता सुरु होईल

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून चेन्नईला फंलदाजी साठी आमंत्रित केलं होतं

या विजयामुळे चेन्नईनं गुणतालिकेत दिल्लीचं अप्रस्थान खेचून घेतलं आहे

दोन्ही संघ आधीच प्ले ऑफ फेरीत पोचले आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये जुन्या श्रीनगर परिसरात दहशतवाद्यांनी काल रात्री केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला काऊ मोहल्ला खाण्यार भागात या पोलिसाच्या घरावर काल रात्री सशस्त्र दहशतवाद्यानी हल्ला केला त्याच्यावर श्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत जम्मू कश्मिरला देशातल्या विर भागाशी जोडणारा मुघल रोड आज चार महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला झाला